एन यू मधील हिंसाचारासंदर्भात विदयापीठाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित करण्याच्या गहमंत्र्यांच्या सूचना

उद्यापासून नऊ जानेवारीपर्यंत विदर्भातील अनेक भागात मेघगर्जनेसह वादळीपावसाचा अंदाज

मध्ये काल रात्री झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्र्वभूमीवर विद्यापीठाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित करण्याच्या सूचना केल्या आहे गृहमंत्री शाह यांनी काल दिल्ली पोलिस आय्क्तांशी चर्चा करून या हिंसाचाराची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते पोलिस सह आय्क्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे विद्यापीठातील शिक्षक संघटनेच्या बैठकीदरम्यान जे एन यू

काँग्रेसनं या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे दरम्यान म्ंबई तसंच प्ण्यात या घटनेचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली

संरक्षण कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनाचं क्षेत्र आणि मिळवण्यात येणारा महसूल या दृष्टीनं देशातलं हे आतापर्यंतचं सर्वात भव्य प्रदर्शन असेल असंही ते म्हणाले या प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील लखनऊ इथं हे प्रदर्शन दोनशे एकर क्षेत्रावर भरवलं जाईल असं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं

पी डी ए

नागप्रच्या महापौरांवर झालेल्या हल्ल्याचा तपास योग्य रीतीने चालू असल्याचे त्यांनी सांगितले हैदराबाद बलात्कार घटनेनंतर नागप्रात नागपूर पोलिसांतर्फे रात्री महिलांना प्रवास करण्यासाठी होम ड्रॉप स्विधेचा विशेष उल्लेख त्यांनी यावेळी केला

कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस हवालदार आणि कर्मचारी यांच्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन त्यांची अ ब क अशी श्रेणी निर्माण करण्यात येईल क श्रेणीतील हृद्यरोग असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना लाईट इय्टी देण्यात येईल ब श्रेणीमध्ये असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ज्यांना रक्तदाब आणि मध्मेहाचा त्रास आहे त्यांना मध्यम स्वरुपाची तर अ श्रेणीमधील कम्प्लिटली फिट अर्थात संपूर्ण सुदृढ असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना हार्ड इय्टी देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य अर्थात हेल्थ कार्ड स्द्धा अद्यावत करण्याकडे पोलीस विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले

हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल

दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आज राज्यभर साजरा होत आहे यानिमित मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी राज्यातल्या पत्रकारांना शभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले पत्रकारांच्याविविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नांदेड इथं राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रस्कार काल प्रदान करण्यात आले प्रसिध्द नर्तिका अरुपा लाहिरी यांच्या भरतनाटयमसोबत गायक महेश काळे आणि सुकीर्ती उईके यांच्या शास्त्रीय गायनाने नागपूर इथं आयोजित तीन दिवसीय कालिदास समारोहाच्या पहिल्याच दिवशी रसिकांना मंत्रम्ग्ध केले या समारोहाचे उद्घाटन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले हा महोत्सव नागपूरला राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक ओळख करुन देण्यात यशस्वी ठरल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले

याबददल अधिक माहिती देत आहेत संदीप जोशी मुळात कन्सेप्ट असा आहे माझ्या जनरेशने हे शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले ते अप्रे पडलेले आहे

अशा पद्धतीचे हे अभियान आहे

शहरातील जनतेला म्हणणार आहेत की आम्हीदेखील साफसफाई ठेव् आणि त्म्ही देखील ठेवा अशी विनंती ते या अभियानाच्या मार्फत करणार आहेत उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडण्कांसाठी काल प्रचार थंडावला

व्ही एम सह इतर साहित्य घेऊन मतदान कर्मचारी रवाना झाले आहेत

ब्लडाणा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी मोहिमेला मुदतवाढ मिळाली असून निवडणुक निर्णय पत्रानुसार वंचित नागरिकांना मतदार नोंदणीची संधी मिळणार आहे

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला ग्वाहाटी इथला कालचा पहिला सामना पावसामुळे रदद करण्यात आला सामन्याच्या निर्धारित वेळेच्या पंधरा मिनिटं आधी पाऊस स्रू झाला होता द्सरा सामना उद्या इंदूर इथं खेळवला जाणार असून तिसरा आणि अंतिम सामना प्ण्यात दहा जानेवारीला होणार आहे

ते आज मुंबईत बोलत होते

आपण हा केवळ प्रस्ताव ठेवला असल्याचंही राऊत यांनी यावेळी नम्द केलं उद्यापासून नऊ जानेवारीपर्यंत विदर्भातील अनेक भागात मेघगर्जनेसह वादळीपावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात तर अमरावती यवतमाळ अकोला आणि वाशिम इथं काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे विदर्भात थोड्या प्रमाणात गारपिठ देखील होऊ शकते ढगाळ वातावरणाम्ळे किमान तापमानात वाढ होणार असल्यानं थंडीच तीव्रता कमी होईल परंतू पावसामूळं हवेत गारवा जाणवू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजान्सार पिकांचं नियोजन करण्याचं आवाहन संबंधित विभागातर्फे करण्यात आलं आहे